तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओ ब्रायन यांनी सभागृहाचं कामकाज बाजूला ठेऊन या मृद्यावर चर्चेची मागणी केली

कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर विविध पक्षांच्या खासदारांनी या मुद्यावर आपली मतं मांडली देशभरात विविध राज्यांमध्ये घ्रसखोरी केलेल्या रोहिंग्यांना राज्यसरकारंही देशाबाहेर काढू शकतात असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी स्पष्ट केलं आहे ते आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात विविध सदस्यांनी उपस्थित केलेल्या रोहिंग्या घुसखोरांच्या विषयावर बोलत होते ग्रहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी यासंदर्भात बोलताना रोहिंग्या घुसखोर हे देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता व्यक्त करत त्यांना म्यांमारमध्ये परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं सांगितलं

तर आसाम गण परिषदेचे प्रवक्ते तपन दास यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना राष्ट्रीय नागरिकता नोंदणी प्रस्तिकेच्या नावाखाली कुठलंही कारस्थान आपला पक्ष यशस्वी होवू देणार नाही असं स्पष्ट केलं आहे

यवतमाळ जिल्ह्यातल्या नाथजोगी समाजाच्या शिष्टमंडळाशी बोलताना केंद्रीय अर्थराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी ही माहिती दिली

सहज आणि सुगम या नावानं प्रसिद्ध केलेल्या या मसुद्यांवर तजुज्ञांची मतंही मागवली आहेत जे व्यवसाय फक्त ग्राहकांना सेवा देतात त्यांच्या साठी सहज हा अर्ज आणि जे व्यवसाय ग्राहक आणि अन्य व्यवसाय या दोन्हीशी संबधीत आहेत त्यांच्यासाठी सुगम हा अर्ज असल्याचं केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क विभागानं म्हटलं आहे

राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेनं कचरा नियोजनाबाबत तातडीनं मार्गदर्शक तत्वं निश्चित करावीत असे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत

मुंबई इथं व्रक्ष लागवडीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या समन्वय अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते या वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात सर्व स्तरातल्या नागरिकांचं सहकार्य लाभलं असून आता व्रक्षसंगोपनाचं काम सुरु करावं असं आवाहन त्यांनी केलं आहे

आगामी दोन महिन्यात अपेक्षीत असा पाऊस न झाल्यास पिकोत्पादनासाह पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनण्याची शक्यता असल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं आहे

महिला एकेरीत उप उपान्त्यपूर्व फेरीत सायना नेहवालचा सामना आज तुर्कस्तानच्या आलिये देमिर्बग विरुद्ध तर पी व्ही सिंधूचा सामना इंडोनेशियाच्या फित्रीयानी विरुद्ध होणार आहे

भारतीय वेळेनुसार रात्री साडे दहा वाजता सामन्याला सुरुवात होईल भारताला उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेशासाठी हा सामना जिंकणं आवश्यक आहे या स्पर्धेचा अंतिम सामना येत्या रविवारी खेळला जाणार आहे